याआधी कार्यरत असलेल्या भारतीय वैद्यकीय परिषदेची जागा हा आयोग घेणार आहे

सुरेशचंद्र शर्मा या आयोगाचे अध्यक्ष असतील तीन वर्षांसाठी त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे हा आयोग कार्यरत झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठ्या सुधारणांना प्रारंभ होणं अपेक्षित आहे

उपाध्याय यांचा एकात्म मानववाद आणि अंत्योदय तत्व सर्वांसाठी प्रेरणादायक असल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे तर उपाध्याय यांचे आदर्श आम्हाला गरिबांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरित करतात असं पंतप्रधानांनी त्यांच्या द्वीट संदेशात म्हटलं आहे गृहमंत्री अमित शहा यांनीही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्री निवासस्थानी पंडित दीनद्याळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करून अभिवादन केलं उपाध्याय यांच्या जयंती निमित्त औरंगाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शहरात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे

एका दिवसांत नमून्यांची कोविड चाचणी करण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे

वैजापूर इथल्या महालगांव ग्रामपंचायत कार्यालयासमोरही ढोल बजाओ आंदोलन करण्यात आलं नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातही धनगर समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी असंच आंदोलन करण्यात आलं धनगर समाजाचे प्रतिक असणारे पारंपारिक गजी ढोल वाजवत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेत्रत्वाखाली झालेल्या आंदोलनात परिसरातील शेतकरी तसंच पदाधिकारी सहभागी झाले

धरणात अज्नही पाण्याची आवक होत असून पाणीसाठा वाढण्याची शक्यता धरणाचे शाखा अभियंता शाहू पाटील यांनी दिली